स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेलकंपन्या आणि सर्वसाधारण सेवा केंद्र यांच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

कृषी क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या निवडक शेतकऱ्यांना राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्या पुरस्कार प्रदान केले जाणार

आयुष मंत्रालय आणि नागपूर महानगरपालिका यांच्या वतीनं तिसऱ्या आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून आज हेल्थ रनचं आयोजन एलपीजी अथात स्वयंपाकाच्या गॅसशी संबर्धित सेवा लोकांपयत पोचवण्यासाठां तेल कंपन्या आर्गाण सवसाधारण सेवा कद्रांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत

नवी र्दिल्लोत कद्रीय पेट्रोलयम मंत्री श्री धमद्र प्रधान इलेक्ट्रॉनक्स आण मार्ाहती तंत्रज्ञान मंत्री श्री र्रावशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या द्गम भागात राहणाऱ्या लोकांना गॅस सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टांनं हा करार महत्त्वाचा ठरेल असं श्री प्रधान यांनी सांगगतलं कौशल्य र्विकास र्आण उदयोजकता मंत्रालयहा र्भावष्यात सीएससीच्या सेवेचा लाभ घेऊ शकेल असं श्री प्रधान यावेळी म्हणाले देशात आयुर्वेदाच्या प्रसारासाठी अत्याध्रनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आय्रषमंत्री श्री श्रीपाद येसो नाईक यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज उद्योजकता आणि व्यापार विकास या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आयुर्वेदाची बाजारपेठ वाढावी यासाठी सरकार गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारे पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं रेल्वे सुरक्षा दलानं ई तिकीटांची दलाली करणाऱ्यांविरोधात छापासत्र सुरू केलं आहे

कमी पावसामुळे न्कसान झालेल्या भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या र्यापकाच्या नुकसानीचा महसूल मंडळ र्मिहाय फेर सव्ह करून शासनास अहवाल सादर करण्याचे र्वानदश पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी र्वादले द्वष्काळ सदृष्य पर्यारस्थितीच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी कायालयात लोकप्रार्तानधी आर्गाण प्रशासकांय अधिकारां यांची बैठक आयोजित करण्यात आलां होती या बैठकांत ते बोलत होते बैठकांत उपस्थित सव आमदार यांनी भंडारा जिल्हा द्वष्काळग्रस्त घोषषत करण्याची आग्रहो मागणी लावून धरली द्ष्काळातून सुटलेल्या तालुक्यांसाठी महसूल मंत्री श्री चंद्रकांत पार्टोल यांच्या अध्यक्षतेखालां सर्मामती स्थापन करण्यात येणार असून या र्सामतीसमोर जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठप्रावा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री यांनी सांगगतलं जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार र्वानश्चित मदत करणार अशी ग्वाही देऊन पालकमंत्री म्हणाले कां ज्या महसूल मंडळात जास्त नुकसान झालं अशा सवं महसूल मंडळातील गावात पीक कापणीचं र्आर्तारक्त प्रयोग घेऊन फेर सव्ह करण्यात यावा नुकसानग्रस्त आर्गाण गरजू एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निदश पालकमंत्री यांनी दिले महाराष्ट्र द्वष्काळमुक्त करण्यासाठो आर्गाण शेतीतील र्यपकांसाठो संरक्षित र्यासंचनाची व्यवस्था निमाण करण्यासोबतच भूजल पातळी वार्ढावण्यासाठी राज्य शासनाचं महत्वकांक्षी जलय्क्त र्शिवार र्आभयान वर्वाशम जिल्हयासाठो देखील उपयुक्त ठरलं आहे

जलयुक्त शिवार र्आभयानाच्या या किमयेमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता आलो असून शेतकरो आता ठिबक आर्गण तुषार र्संचन पध्दतीचा अवलंब करुन र्पिकांचं उत्पन्न घेत आहे या र्आभयानामुळे शेतकरो रब्बी हंगामात देखील हरबरा गहू मका र्आण भाजीपाला वर्गाय र्पपकं घेत आहे जलयुक्त र्शिवार र्आभयानापुर्वा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा शेतकरां आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामातील र्पिकं घेण्यासोबतच उन्हाळी र्पिकं घेण्याच्या तयारोत आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथले दत्तात्रय गणपतराव गुंडावार यांचा कृषी क्षेत्रातील र्आभनव उपक्रमात उल्लेखनीय काय केल्याबद्दल प्रस्कारप्राप्त कमचाऱ्यांमध्ये समावेश आहे

यासंबंधी आपण आमच्या परभणी इथल्या लाभार्थीकडून अधिक माहिती ऐकू या

आनंद नगर रेल्वे स्टेशन परभणी येथील रहिवाशी आहे शौचालय नसल्यामुळं बाहेर उघड्यावर जावं लागत होतं मात्र स्वच्छ भारत अभियानामुळं घरात शौचालय बांधले यामुळे रात्री बेरात्री बाहेर न जाता घरातच शौचालयत सगळेजण जातात

याविषयी आपण आता आमचे लाभार्थी पंचफल चौहान यांच्याकडून ऐक या

कामाची व्यस्तता आर्गाण तंत्रज्ञानानं जीवन व्यापल्यानं वाहनांचा वापर वाढला आहे अशात चालणं धावणं असे सहज होणारे व्यायामहों होत नाहों

प्रत्येकानं आपल्या आरोग्याप्रती सदैव जागरुक असावं असं प्रातपादन कद्रीय मंत्री श्री र्नितीन गडकरो यांनी केलं

प्रढे बोलताना श्री गडकरों म्हणाले सुदृढ आरोग्याशवाय कोणतीहां गोष्ट शक्य नाहां त्यामुळे प्रत्येकानं दररोज थोडा वेळ आपल्या आरोग्यासाठां दयावा आयुवदाच्या माध्यातून आरोग्याबाबत होत असलेल्या जनजागृतीबद्दल कद्रीय मंत्री श्री ानतीन गडकरां यांनी आयोजकांचं र्राभनंदन केलं यावेळी हेल्थ रनमध्ये सहभागी स्पधकांचं श्री गडकरां यांनी कौत्रक केलं आर्मण श्रभेच्छा दिल्या भारतात दिवाळी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी होत असली तरी महाराष्ट्रात दिवाळीची सुरूत होते ती वसुबारस या सणापासून आज वसुबारस या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या खरेदांसाठां बाजारपेठांमधे तुडुंब गर्दा आहे

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल या मार्ाालकेत ्वराट कोहलोला ्विश्रांती देण्यात आल्यानं भारतीय संघाचं नेतृत्व रोोहत शमाच्या हाती देण्यात आलं आहे महर्द्रासंह धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील र्आतद्गम नक्षलवादां भागातील केसलवाडा पवार या गावात पोर्लिस चौकांचं उदघाटन पालकमंत्री श्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं या कायक्रमाला आमदार श्री बाळा काशीवार उपस्थित होते कोका जंगलाचा हा भाग असून काहों प्रमाणात नक्षल भाग आहे